काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी केलेल्या तरतूदींचा आढावा घेत सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली

दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज काल स्थगित झालं आता येत्या आठ मार्चला अर्थसंकल्पाच्या दसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे

ते एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते कोविड प्राद्भावाचा आकाशवाणीच्या कामकाजावरही नक्कीच परिणाम झाला आहे मात्र आकाशवाणीच्या उद्घोषकांनी कोविडसंदर्भात जनजागृतीचं मोठं काम केल्याचं जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं

ते काल सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते राज्य शासनाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं अनेक भरती प्रक्रिया रखडल्या आहेत मात्र शिक्षणाच्यादृष्टीने प्राचार्य तसंच प्राध्यापकांची रिक्त पदं भरणं आवश्यक असल्यानं महाविद्यालयं तसंच विद्यापीठांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली असल्याचं सामंत यांनी सांगितलं शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात एक स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार असून प्रत्येक विद्यापीठात लवकरच विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं

मुंबईत गोरेगाव इथं इंडियन ऑटो शोचं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यशासनाने इलेक्टिक वाहनांसाठी स्वतंत्र धोरण आणलं आहे याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या द्रष्टीने या क्षेत्राला मोठा वाव असेल असं देसाई यांनी सांगितलं तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी झाल्या आहेत

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली यशदा पंचायतराज प्रशिक्षण केंद्रे तसंच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून राज्यभरात विविध भागात हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल

शेतकरी आणि गरीबांवर हे सरकार अन्याय करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली

यासंदर्भात फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे

नियमांचं पालन न केल्यास संबंधित साखर कारखान्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत

मयत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रणे आणि भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत कळमन्री ताल्क्यात धांडे पिंपरी आणि क़ष्णापूर इथं बर्ड फ़्लची लागण झालेल्या हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या

शेतकरी तसंच व्यापाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी केलं आहे

हा प्रकल्प उभा केल्यास वीजेबाबत लातूर मनपा स्वयंपूर्ण होणार आहे

माजी सैनिक तसंच सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफ करण्यासही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने काल मंजुरी दिली

महापालिकेचे प्रशासक अस्तिकक्मार पांडेय यांनी ही माहिती दिली

युवा मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं शिवजयंती कार्यक्रमांवर अटी लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत असल्याचं राजेनिंबाळकर यांनी सांगितलं दरम्यान सरकारनं शिवजयंतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी दुचाकी फेरी तसंच मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे

दरम्यान औरंगाबाद इथं शिवजयंतीनिमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कोविड संबंधी नियमांचं पालन करून शिवजयंती साजरी केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं

याबाबत निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं

काल रात्री हा अपघात झाला देऊळगावराजाकडे जाणारी भरधाव कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यागलतच्या विहिरीत जाऊन पडली मयत दोघे बीड इथले रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी या पाण्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे

सुमारे पाचशेहून अधिक शिक्षकांनी यात सहभाग घेतला शिक्षकांमधील कला गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा घेणं आवश्यक असल्याचं मत पंचायत समितीच्या सभापती छाया घागरे यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केलं

भदंत धम्मसेवक भदंत डॉ उपग्रप्त महास्तवीर यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेत सहभागी झाले मान्यवर भिक्खुगणांनी यावेळी धम्मदेसना दिली

या गोदामामध्ये असलेला सीसीआयमार्फत खरेदी केलेला कापूस या आगीत भस्मसात झाला अग्निशाकम दलाच्या सात बंबांच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली

इडोळी ते साटंबा मार्गावर ही कारवाई करण्यात आली प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रन्हा नोंदवण्यात आला आहे